आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं होतं लातूर लोकसभा मतदार संघातले भाजपा उमेदवार सुधाकर श्रंगारे यांना पेड न्यूज प्रकरणी तर दोन उमेदवारांना इतर कारणावरून निवडणूक धिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे संबंधित वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचा खर्च शासकीय दरानं निवडणूक खर्चात नोंदवला जाईल सं श्रूंगारे यांना बजावलं आहे तर बहुजन मुकी पार्टी आणि बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीच्या उमेदवारांनी ते सोशल मिडीयाचा वापर करतात हे प्रतिज्ञापत्रात नमूद न केल्याविषयी ख्रलासा मागितला आहे मतदार यादीत नाव सल्याशिवाय कोणालाही मतदान करता येणार नाही सं मुख्य निवडणूक धिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे

मतदार यादीत नाव नसलं तरी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवून चॅलेंज वोटच्या तरतुदीनुसार मतदान करता येणार नाही संही या कार्यालयानं स्पष्ट केलं आहे

बीड जिल्ह्यात झालेल्या ध्रकाळी पावसात दोन जणाचा ध्रावर वीज पडून मृत्यू झाला